कायद्यांमधे सुधारणा करेल केंद्रीय अर्थमंत्र्यांचं मुंबई भेटीत आश्वासन सुरक्षित मातृत्व आश्वासन अर्थात सुमन योजनेचा नवी दिल्लीत शुभारंभ पोलंडचे ओलगा टोकारझुक आणि ऑस्ट्रीयाचे पीटर हॅदके यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर रशियात सुरु असलेल्या महिला जागतिक मुष्टीयुद्ध अंजिक्यपद स्पर्धेत मरीकॉम मंजू राणी आणि जमूना बोरो

त्यामुळे कश्मीरी विभागात पर्यटकांना आता फिरता येईल

दरवर्षी कश्मीर खो यात मोठ्या संख्येनं पर्यटक येतात हे लक्षात घेऊन या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ही सूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता जम्मू कश्मीरमधे इयत्ता दहावी बारावी आणि महाविद्यालयीन परीक्षा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची घोषणा राज्य प्रशासनानं केली आहे

अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली

अर्जांची छाननी आज झाली

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या समवेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दुसरी अनौपचारिक शिखर परिषदे उद्या आणि परवा तमीळनाडूमधील मामल्लापुरम येथे होणार आहे चीन बरोबर असणारे भारताचे प्राचीन सांस्कृतिक आणि व्यापार विषयक संबंध लक्षात घेऊन चीनशी राजनत्तिक नाते बळकट करण्याचे धोरण भारताने स्विकारले आहे यासाठी या शिखर परिषदेचे स्थान राजधानी दिल्ली ऐवजी प्राचीन चिनी भारतीय संबंधाच्या मामल्लापुरम हे निवडण्यात आले आहे

या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांच्या ठेवी सुरक्षित रहाव्यात म्हणून सरकार लवकरच कायद्यांमधे सुधारणा करेल असं आधासन आज केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांनी बँकेच्या खातेदारांना दिलं मुंबईतल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात वार्ताहर परिषदेसाठी येणा या सीतारामन यांना बँकेच्या खातेदारांनी अडवलं त्यावेळी त्या बोलत होत्या आर्थिक सेवा खाते तसंच आर्थिक गुन्हे खात्याच्या सचिवांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्यूटी गर्व्हनरांसोबत बैठक होणार असून अशा अनेक सहकारी बँकांच्या कार्यपद्धतीतल्या उणीवांवर लक्ष ठेवलं जाणार आहे असं त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं आर्थिक मंदीतून देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकार प्रत्येक व्यवसाय क्षेत्रासाठी विशेष उपाययोजना करत असल्याची ग्वाही सीतारामण यांनी यावेळी दिली

त्यावेळी ते बोलत होते

आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागानं आज मराठी संकेतस्थळाचा शुभारंभ केला

या वेबसाईटच्या तसंच मोबाईल अप्रिया माध्यमातून अधिकाधिक श्रोते आकाशवाणीशी जोडले जातील असं आकाशवाणी वृत्तसेवा विभागाच्या महासंचालिका इरा जोशी यांनी म्हटलं आहे साहित्याचा नोबेल पुरस्कार आज दोन वर्षांनी जाहीर झाला

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज विविध राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसह सुरक्षित मातृत्व आधासन अर्थात सुमन योजनेचा शुभारंभ केला

या योजनेअंतर्गत मोफत आणि दर्जेदार उपचार मिळणार आहेत प्रत्येक महिलेला आणि नवजात बालकाला सेवा नकारली तर ते खपवून घेतले जाणार नाही जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा द्यायला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं डॉ हर्षवर्धन म्हणाले देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून वैद्यकीय शिक्षणात सुधारणा करण्यावर भर असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाला निशंक यांनी ध्रुव हा महत्वाकांक्षी कार्यक्रम आज बंगळुरु इथल्या अवकाश संशोधन केंद्रात सुरू केला या कार्यक्रमाअंतर्गत निवड केलेल्या प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना चौदा दिवस केंद्रात योग्य ते प्रशिक्षण दिलं जाईल ज्याचा सामाजिक स्तरावर त्यांना उपयोग करता येईल एअरसेल मॅक्सिस प्रकरणी माजी वित्तमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती यांचा अटक पूर्व जामीन रद्द करण्यासाठी ई डी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे उद्या या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे

जम्मू कश्मीरमधे पाकिस्ताननं काल रात्री पूंछ जिल्ह्याच्या सीमा भागात अकारण गोळीबार केला छोटी शस्त्र आणि उखळी तोफांचा वापर करत पाकिस्तानी सैन्यानं अंदाधूंद गोळीबार केला भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं अध्या तासापेक्षा जास्त काळ चाललेल्या या चकमकीत भारताची कसलीही हानी झाली नाही उत्तर पूर्व सिरीयामधे तुर्कीनं केलेल्या एकतर्फी लष्करी कारवाईवर भारतानं चिंता व्यक्त केली आहे तुर्कीच्या कारवाईमुळे याभागातली स्थिरता आणि दहशतवादाविरुद्धच्या संघर्षावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतोअसं परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं